हर्षवर्धन

देशात आगामी दोन ते चार दिवस परतीचा पाऊस कोकण मध्य महाराष्ट्रात आणि खास करून पुणे सातारा जिह्यात

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीचा माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते जर येत्या उत्सवाच्या काळात आणि हिवाळा ऋतूमधे या आजाराविरोधात पुरेशी खबरदारी आणि उपाययोजना केल्या तर आपण या लढाईत चांगल्या स्थितीमधे असू असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला तपासणी पाठपुरावा आणि उपचार या प्रणालीचा सातत्याने उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला तसंच अगदी साध्या खबरदारीच्या उपायांवर अधिक भर दिल्यास या आजाराविरोधातल्या लढाईला मोठं बळ मिळतं असंही डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर जिक्शन वाजवी किंमतीत मिळावं यासाठी शासनानं त्याचे दर निश्वित केले आहेत

रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर जिक्शन मिळावं यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांनी दक्षता धेण्याचं आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केलं आहे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे फडनवीस हे बिहार निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे डॉक्टरांनी आपल्यावर त्वरीत औषधोपचार सुरू केले आहेत असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दर रविवारी लावण्यात आलेला जनता कफ्यू आता मागे घेण्यात आला आहे

कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत उस्मानाबादचे पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धूणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे सत्याचा नेहमीच विजय होत असतो हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे ही विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद सुखशांती समाधान व संपन्नता घेवून येवो

याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रसारित केला जाईल प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता केलं जाणार आहे

या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्ज करावे लागतील

त्यानंतर आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं विनायकदादा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे शिवणी श्व उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा चलित गोदामाचं उद्घाटन तथा लोकार्पण केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं या प्रकल्पामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तसंच प्रमाणित बियाण्यांची साठवणूक करता येणार आहे

महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय आज घेण्यात आला अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली ते आज औरंगाबाद िक्वे पत्रकार परिषदेत बोलत होते येत्या सहा महिन्यात वक्फ मंडळाचे सर्व दस्तावेज डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार असून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे कार्यालय मुंबईला हलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य सरकार जनतेला कोविडची लस मोफत देणार असल्याचं ते म्हणाले नमस्ते ट्रप मुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केंद्र सरकावर केला